राज्यात सर्वदर पाऊस आज मान्सुन अपेक्षित

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर आणि योगबाबत जनजागृती करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत

या संदर्भात विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते

जुलै महिन्यात पुन्हा एकदा बैठक होइल यात कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी निश्वित करण्यात येईल असं ठाकरे म्हणाले कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नसेल तर केवळ एक दिवसाचं अधिवेशन बोलावण्यात येईल यात फक्त पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याचं कामकाज होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली

दापोलीतल्या डॉ

पुरवणी मागण्यांसाठी जर एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल तर त्यालाही पाठिंबा असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेल्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते पुढं येतील असं त्यांनी सांगितलं यावर्षी शेती शहरांचे प्रश्न रोजगार निर्मिती शिक्षण तसंच अल्पसंख्य आणि मागास वर्गियांच्या कल्याणासाठी पक्ष काम करेल असा संकल्प त्यांनी जाहीर केला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त काल नांदेड लातूरमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं नांदेड इथ रक्तदान शिबीर घेण्यात आलेतसेच महापालिका स्वच्छता कर्मचारीआशा सेविकाअंगणवाडी सेविकाना होमिओपॅथीक औषधी वाटप करण्यात आले

राज्यातल्या काप्स खरेदीबाबत काल पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यातील कापूस खरेदी तेलंगण राज्यातील सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये होणार असल्याच पवार यांनी सांगितलं डाळ निर्मिती उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातून मिळालेल्या कर्जाच्या बळावर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोंड इथल्या सोमेश्वर शेटे या शेतकऱ्यांन डाळींची निर्मिती करण्याचा उद्योग सुरू केला स्थनिक शेतकरीही त्यामुळे लाभान्वित झाले आहेत कोंड आणि परिसरातल्या अनेक गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतात तयार झालेल्या हरभरा तूर मूग उडीद या पिकांपासून वर्षभरातले सहा महिने डाळी तयार करून देण्याचा व्यवसायामुळे शेटे यांनी सहा जणांना रोजगार दिला आहे गावागावातल्या शेतमालावर प्रक्रिया करून विविध प्रकारच्या डाळीच्या निर्मितीची सोयही झाली आहे ग्रामीण भागातल्या शेतमालावर ग्रामीण भागातच प्रक्रिया करणारा उद्योग सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना या व्यवसायातून मुबलक नफाही मिळतो आहे सर्व खर्च वजा करून श्री शेटे यांना या व्यवसायातून वर्षभरात दोन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळतो टाळेबंदी नंतरच्या काळात मोठे उद्योगधंदे बंद पडत असताना ग्रामीण भागातला हा शेतीपूरक उद्योग शेतकऱ्यांना आत्मनिर्भर ते कडे नेणारा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत आहे बोगस कर्जमाफी राज्य सरकारच्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार उघडकीला येऊ लागले आहेत सांगली जिल्ह्यात गोटखिंडी इथे बोगस सातबारा उतारे जोडून काही लोकांनी कर्जमाफीचा लाभ घेतल्याची तक्रार मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली संपर्कमंत्री जयंत पाटील यांनी असा प्रकार घडला असल्याचं तपासात आढळून आलं असल्याचं मान्य करून योग्य कारवाईसह अन्यत्र कोठे असा प्रकार झाला आहे का याचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिका यांना दिले आहेत

रोहयो राज्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणा या कामामध्ये भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून अमरावती जिल्हा द्वितीय क्रमाकांवर आहे

आदिवासी कुटुंबाना सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात पालघर जिल्हा राज्यात प्रथम आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिली पिक कर्ज खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होणं आवश्यक आहे त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व बँकांना दिले आहेत कोरोना अभ्यासक्रम कोविड आजारासाठी उपचारादरम्यान आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल आणि तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच नऊ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठाचे कूलगुरु डॉ दिलीप म्हैसेकर यांनी केली

याप्रकरणी अज्ञात हॅकर विरोधात सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोटा लष्कराचा दक्षिण विभाग आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये एका लष्करी जवानाचाही सामावेश आहे

याबाबतची माहिती लष्कराला मिळाली होती त्यानुसार करवाई करण्यात आली गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात सशस्त्र नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री गड्टा जांभिया वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करुन दोन वनरक्षकांना मारहाण केली तसच कार्यालयातील काही कागदपत्रे आणि लाकडी सामानाला आगही लावली या दोन्ही वनरक्षकांना काल आलापल्ली इथं आणण्यात आलं चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत रानडुक्कराची शिकार करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला

अपघात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या सायगाव शिवारात एका विहिरीत आडवे बोअर घेण्याचे काम सुरू असताना बोअर मशीन विहिरीत कोसळून एका मजुराचा दबून मृत्यू झाला अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले तर एकजण किरकोळ जखमी झाला

अवैध वाळू उपसा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पिंपळगाव वाणी शिवारात गोदावरी नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा आणि वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर काल कारवाई करून जप्त करण्यात आले अमरावती आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिनानिमित्त काल अमरावतीमध्ये हरीना नेत्रदान फाऊंडेशनतर्फे रांगोळी स्पर्धा आणि जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती जिल्हा रूग्णालय आणि हरीना फाऊंडेशनसारख्या अनेक संस्थांच्या समन्वयातून नेत्रदान चळवळीला गती मिळाली आहे त्यामुळेच अमरावती जिल्हा नेत्रदानाच्या कार्यात महाराष्ट्रात आघाडीवर आहे असं प्रतिपादन संपर्कमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी यावेळी केलं

कोरोनाकाळात पोलीस डॉक्टर नर्स पत्रकार तसंच स्वच्छता कामगार यांनी केलेल्या अमूल्य योगदानासाठी सर्वांच्या वतीने आभार मानण्याकरता द्रष्टीदान दिनाचं औचित्य साध्रन त्यान केलेल्या या विक्रमाची नोंद द इंटरनँशनल वर्ल्ड ब्रुक ऑफ़ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे पोलीस नर्स डॉक्टर सफाई कर्मचारी दिवसरात्र आमच्यासाठी जीव धोक्यात घालतात

आज माझं नाव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदणी झाली आहे हवामान मान्सून राज्यात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्यानं अजून केली नसली तरी राज्यात प्रामुख्यानं मराठवाडा विदर्भात पावसानं काल दमदार सलामी दिली बंगालच्या उपसागरावरील कमीदाबाच्या पड्यामुळे राज्यातलं पाऊसमान वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होताच मान्सूनची बरीचशी प्रगती कालही बंगालच्या उपसागरावरच झाली आज तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो

आज आणि उद्या राज्याच्या सर्वच भागात पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी दमदार सरी हजेरी लावू शकतात आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार